औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याला मंजूरी पंतप्रधान हवामान बदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी स्वच्छ ऊर्जेवर चालणारी स्वच्छ वाहतूक हे सर्वात बलशाली हत्यार असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्येही ते महत्त्वपूर्ण आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं नवी दिल्ली इथं आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक मोबिलिटी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते प्रदूषणमुक्तीसाठीच्या या मोहिमेमुळे हवा स्वच्छ होऊन लोकांचं जीवनमानही उंचावेल असं मोदी यावेळी म्हणाले सरकार स्वच्छ ऊर्जेवर चालणा या तसंच इंधन कार्यक्षम वाहनांना चालना देत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं

गंभीर दखल जमावाकडुन होणारा हिंसाचार तसंच गोरक्षणाच्या नावानं देशभरात होणारे मारहाणीचे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या न्यायालयाच्या निर्देशांचं पालन न करणा या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची सर्वोच्च न्यायालयानं कठोरपणे दखल घेतली आहे

उर्वरित राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना शेवटची संधी म्हणून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं आणखी एक आठवड्याची मुदत काल दिली आहे

त्यांच्याकडून काही विडीओ असलेले सेल फोने आणि काही वह्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत जळगाव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या दोन जणांना दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलं आहे वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावं आहेत ही कारवाई डॉ नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे संशयीत सुर्यवंशी हा कट्टरवादी संघटनेचा साधक असल्याची चर्चा असून नालासोपारा प्रकरणातील संशयीतांशी त्याचा संबंध आल्याची तसेच पुण्याच्या काही भागात झालेल्या रेकीतही तो सहभागी असल्याची चर्चा आहे मात्र याबाबत अधिकृत दूजोरा मिळू शकलेला नाही

यात राज्यांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केलं जावडेकर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्याच्या शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधला महात्मा गांधी यांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले या निमित्तानं राज्यातही गांधीवादी विचारवंतांची व्याख्यानं स्पर्धा प्रदर्शन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी सांगितलं

याची अंमलबजावणी कालबद्ध रितीने आणि दर्जात्मक होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची सुकाणू समिती तयार करावी अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिल्या सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते

सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते उमाजी नाईक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं कार्य प्रेरणादायी असून उमाजी नाईक यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली

रामोशी समाजाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मत परराष्ट्र मंत्रालयाच्या पारपत्र आणि व्हिसा विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांना त्याठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि त्यावर परराष्ट मंत्रालय राबवत असलेल्या योजना या संदर्भात दुसरं राष्ट्रीय संमेलन प्रण्यात आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उदघाटन मुळे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते

जे पारंपरिक बाजार म्हणतो आपण गल्फमध्ये कामगारांसाठी मोठ्याप्रमाणावर संधी उपलब्ध होत्या पण हा ट्रेंड चालू राहील अस सांगता येत नाही शिवाय आर्थिक व्यवस्था जी आहे तेल आणी तेलाचे आंतरराष्ट्रीय दर याचाही त्याच्यावर परिणाम असु शकतो आपल्याला आपला बाजार जे हे त्याचं विस्तारीकरण केल्याशिवाय चालणार नाही म्हणुनच आम्ही सध्या नव्या बाजारांच्या शोधात आहोत उदाहरणार्थ झाईल सारख्या देशामध्ये छोटा जरी देश असला तरी तिथे केअर गीव्हर्स याच्यासाठी अनेकांची नर्सेसची गरज असते पण त्यासाठी उपयोगी अशी यंत्रणा केलेली नाही

धरण व्हॉर्इस कास्ट केंद्र सरकारच्या धरण दुरुस्ती आणि पुनर्वसन योजने अंतर्गत देशातील सर्वच प्रमुख धरणांची तपासणी केली जात असून आवश्यकतेनुसार त्यांच्या दुरुस्तीसाठी पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेतर्फे स्वतंत्र आराखडा तयार केला जात आहे या संस्थेच्या संचालक वर्षा भोसेकर यांनी काल आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली त्या म्हणाल्या टेमघरच्या योजनेबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या आधी मी ड्रीप या योजनेबद्दल बोलेन

त्याच्या मेंटेंनन्स त्याचा हेल्थचं चेकअप हे अत्यंत गरजेचं आहे

मध्य रेल्वे पूणे आणि सोलापूर मंडळ क्षेत्रातील खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्याची काल पूणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात बैठक घेण्यात आली यात रेल्वेच्या विविध योजनांविषयी विकास कामांविषयी आणि कार्यप्रणालीविषयी चर्चा करण्यात आली दोन्ही मंडळातील रेल्वे स्थानकांवर नवीन पादचारी पूल बांधणे सेनिटरी नाप्कीन वेंडिंग मशीन लावणे सुशोभीकरण वाय फाय आदी सुविधां देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली

हवामान व्हॉईस कास्ट यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या दमदार आगमनानंतर पावसानं मोठा खंड दिला आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून पुढच्या पंधरवड्यातही पाऊसमान कमीच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे अधिक वृत्तांत ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून मध्यंतरीच्या दमदार पावसानं भरून काढलेला राज्यातला सरासरीचा अनुशेष गेल्या पंधरवड्यातल्या खंडामुळे पुन्हा वाढीला लागला आहे सद्य स्थितीला केवळ पुण्यामध्येच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे

त्यामुळे दृष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे सोलापूरचे संपर्क मंत्री विजयक्मार देशमुख यांनी येत्या सोमवारी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे पुढच्या पंधरवड्यातही पाऊसमान कमीच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे सरासरीचा अनुशेष आणखीनच वाढण्याची शक्यता आहे